पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील कोरोना संसर्गाचं सेरो सर्वेक्षण पुढच्या आठवड्यात सुरू होणार आहे

सध्याच्या कोरोना प्रादुर्भावाच्या कालावधीत स्थानिक नागरिकांमध्ये कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी किती प्रमाणात प्रतिजैविकं तयार झाली आहेत याची पाहणी करण्यासाठी हे सर्वेक्षण केलं जातं प्णे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील अनेक छोटे मोठे व्यवसाय आणि कार्यालयं सुरू झाली आहेत

या परिषदेत संघर्ष समितीचं धोरण निश्चित करण्याबरोबरच अन्य काही मागण्यांवर चर्चा होणार आहे

तो सीमा सुरक्षा दलाकडे पाठवण्यात आला आहे

पुणे भाजपच्या शहर कार्यकारणीतील पदाधिकाऱ्यांची नावं आज जाहीर करण्यात आली

भाजपाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी ही कार्यकारणी जाहीर केली आहे पुण्यातील शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीतर्फे सोमवार पेठेतील वंचित मुलांची निवासी भोलागीर शाळा इथं आज आरोग्याची दहीहंडी हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला

याप्रसंगी प्रबोधिनीचे शाहीर हेमंत राजे मावळे होनराव मावळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते पुणे महापालिका गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड यांच्याकडून दीडशे टन अमोनियम बाय कार्बोनेट खरेदी करणार आहे पुणे शहरात सुमारे पाच लाख गणेशमूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसच्या असतात या मूर्ती पाण्यात विरघळत नाहीत यासाठी अमोनियम बायकार्बोनेटचा पर्याय या वर्षीही उपलब्ध करून देण्यात आला आहे अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली

हा विसर्ग जास्त नसला तरी महापालिकेची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज असल्याचं महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं

धरणक्षेत्रात पाऊस सुरू राहिल्यास नदी पात्रातला पाण्याचा विसर्ग वाढवला जाऊ शकतो त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे हवामान प्णे आणि परिसरात आज हलक्या सरींनी हजेरी लावली उद्या मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे